वाशिम जिल्हा प्रशासनानं टाळेबंदी मध्ये आज पासून काही सवलती जाहीर केल्यानं जीवनावश्यक वस्तूंसह बरीच दुकान आज उघडली असल्याचं दिसून आलं गडचिरोली जिल्हा प्रशासनाकडून गरजू व आवश्यक प्रवासासाठी तातडीने परवानगी देली जात आहे या नागरीकांना ईपास देण्याची कारवाई स्रू असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी दिली असून कार्यालयत गर्दी न करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे

न्कताच चंद्रप्र जिल्हयातील पोंभूर्ना ताल्क्यातील स्र्शी दाबगाव येथे मिळालेल्या एका शावकाची कोरोना चाचणी करण्यात आली आहेत स्रक्षिततेची उपाययोजना म्हणून हि चाचणी करण्यात आली असल्याचे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले आहेत

ई पॉस पमशीनवर लाभार्थ्यांचा अंगठा देतांना व वाटप करणाऱ्या द्कानदारांचा जवळून संपर्क येत असल्याने धान्य घेण्याकरता येणाऱ्या शिधापत्रिकाधारक यांचा मशिनवर अंगठा न घेता त्यांचा रेशनकार्ड नंबर घेण्याची रास्त भाव द्कानदारास म्भा देण्यात आली आहे तसेच रेशनिंगचे वाटप करतांना शिक्षक किंवा अन्य शासकीय कर्मचाऱ्याच्या मदतीने रेशन द्कानांमध्ये अन्नधान्याचे वाटप योग्य पद्धतीने होते आहे की नाही याबाबतही लक्ष ठेवण्यात येत आहे मे नंतर कोरोनाबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेऊन नंतर ई पॉसबाबत प्ढील निर्णय घेण्यात येणार आहे अशी माहिती